राज्यसभेत खर्च विनियोग विधेयकाला मंजुरी

कर्जवसुलीबाबत बंधनं शिथिल करण्याचा रिझर्व्ह बँकेनं दिलेला सहा महिन्यांचा कालावधी आणखी वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार या काळातल्या व्याजांना पूर्ण माफी नाही

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक तयारीचा आढावा पाच राज्यांमध्येही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू

सर्व पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी असं आवाहनही जावडेकर यांनी केलं देशात कोविड प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा शिल्लक असून लसींचा तुटवडा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

या काळात माता मृत्यू दर बाल मृत्यू दर पाच वर्षांच्या आतल्या बालकांचा मृत्यू दर आणि एकंदर मृत्यु दरात घट झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं हिवताप डेंग्यू क्षयरोग कुष्ठ रोग या सारख्या विविध रोगांच्या निवारणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला मार्गदर्शक नियमावली केंद्रीय गृह मंत्रालयानं आज कोरोना प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शक नियमावली जारी केली

पाच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत होता मात्र आता पुन्हा संसर्ग वाढत आहे त्यामुळे यापूर्वी राबवलेल्या उपाययोजना पुन्हा काटेकोरपणे राबवण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे राज्यांनी तपासणी निगराणी आणि उपचारावर लक्ष केंद्रित करतानाच कोरोना संबधीचे नियम पाळले जातील याची खबरदारी घ्यावी आणि लसीकरणाचा वेग वाढवावा असे निर्देश केंद्रानं दिले आहेत

त्यातही महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्ण संख्या वाढ ही सर्वाधिक आहे

सरकार करविषयक प्रक्रिया सोपी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वेळी नमूद केलं कररचनेच्या सुसूत्रीकरणामुळं देशात उद्योगांच्या प्रक्रियेत सुलभता येईल असं त्या म्हणाल्या केंद्रीय वस्तू आणि सेवाकरांच्या रचनेत बदल करणं केवळ केंद्र सरकारच्या हातात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जीएसटी परिषद वेगवेगळ्या गोष्टींवर तपशीलवार चर्चांनंतर एकत्रितरित्या निर्णय घेते असं त्या म्हणाल्या

तत्पूर्वी विधेयकावरच्या चर्चेदरम्यान कॉंग्रेसचे डॉक्टर अमरसिंग यांनी या विधेयकावर टीका केली

भाजपचे राजेंद्र अगरवाल यांनी सरकारनं गरिबांच्या कल्याणासाठी अनेक पाऊलं उचलल्याचं नमूद केलं

जीएसटी विवरणपत्रामध्ये सुधारणा करण्याचा पर्याय देण्याची मागणी संयुक्त जनता दलाचे सुनीलकुमार यांनी केली दरम्यान राज्यसभेत आज खर्च विनियोग विधेयकाला आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली जम्मू आणि काश्मीर आणि पूदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या खर्च विनियोगाशी संबंधित विधेयकांनाही आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली सरकार सबका साथ सबका विकास या तत्त्वानं आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्याचया दृष्टिकोनातून काम करत असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी याबाबतच्या चर्चेत बोलताना सांगितलं केंद्र सरकारनं लष्करी दलांना राफेल आणि बुलेट प्रूफ जॅकेट उपलब्ध करून त्यांना बळकट केल्याचंही ते म्हणाले

केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली या कायद्यासंदर्भातले नियम निश्चित करण्यासाठी लोकसभेतल्या संसदीय समितीला नऊ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं

केंद्रीय अन्नस्रक्षा योजनेच्या मर्यादेत कपात केली नसल्याचं सरकारनं आज स्पष्ट केलं ही कपात करण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दावने यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं

या काळातल्या व्याजांना पूर्ण माफीही देता येऊ शकत नाही असंही न्यायालयानं आज स्पष्ट केलं कर्जवसुलीबाबतची बंधनं शिथिल करण्याचा सहा महिन्यांचा कालावधी आणखी वाढवण्याबाबत विविध व्यापार संघटना आणि कंपन्यांनी याचिका दाखल केल्या होत्या त्या सर्व न्यायालयानं फेटाळून लावल्या न्यायाधीश अशोक भूषण यांचया नेतृत्वाखालील खंडपीठानं याबाबत निर्णय दिला जोपर्यंत पक्षपातीपणा किंवा अन्य तंटे उपस्थित होत नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणविषयक निर्णयांचा न्यायालयीन आढावा सर्वोच्च न्यायालय घेऊ शकत नाही असं खंडपीठानं नमूद केलं विशिष्ट पॅकेज किंवा अर्थसाह्य जाहीर करण्याबाबत न्यायालय सरकार किंवा रिझर्व्ह बँकेला निर्देश देऊ शकत नाही असंही या निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे कोरोना साथीमुळे सर्व क्षेत्रांना फटका बसला असून सरकारलाही या काळात फटका बसला आहे आणि जीएसटीही जमा झाला नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं

यात एका नक्षल दाम्पत्याचाही समावेश आहे दिनेश उर्फ दयाराम नैताम नकुल उर्फ सुखालूराम मडावी निला कुमरे आणि शरद उर्फ गोविंदा आतला अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावं आहेत

छत्तीसगड नक्षलवादी छत्तीसगडमध्ये बस्तर भागातल्या नारायणपूर जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जिल्हा राखीव दलाचे तीन जवान हुतात्मा झाले राखीव दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर नक्षलवाद्यांनी बॉम्बहल्ला केला यात तीन जवान हुतात्मा झाले तर अन्य दहा जवान जखमी झाले हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐक शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआर न्यूज पुणे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यज पणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यट्यब चॅनलवर पश्चिम बंगाल निवडणक आढावा पश्चिम बंगालमध्ये कोविडबाबतचे नियम सर्व मतदान केंद्रांवर काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज घेण्यात आला त्यात हे निर्देश देण्यात आले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली सिलिगुडी इथं ही बैठक झाली

मतदान केंद्रांवर शारीरिक अंतर मास्क परिधान करणं सॅनिटायझर वापरणं या नियमांचीही काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले निवडणूक मुक्त आणि खुल्या वातावरणात होणयासाठी केंद्रीय निमलष्करी दलांचा योग्य वापर करण्याचेही निर्देश देण्यात आले तमिळनाड उमेदवार तमिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चार हजार एकशे उमेदवार रिंगणात आहेत

कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत असून तिथं तेरा उमेदवार नशीब आजमावणार आहेत

ऩड्डा यांनी आसाममध्ये पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला यामध्ये आसामला पुरापासून मुक्त करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नड्डा म्हणाले की पुरामुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी पक्ष मिशन ब्रह्मपुत्रा हाती घेईल पक्ष पुन्हा सत्तेवर आला तर तीस लाख कुटुंबांना ओरुनोदोई योजनेअंतर्गत आणण्यात येईल

रविशंकर प्रसाद महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला राज्य चालवण्याचा नैतिक अधिकार राहिला नसल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रविशंकर प्रसाद यांनी आज केली ते पत्रकारांशी बोलत होते

तत्कालीन पोलिस महासंचालक दर्जाचा अधिकारी गृहमंत्र्यांवर आरोप करत असल्याची घटना देशात पहिल्यांदाच घडल्याचं त्यांनी नमूद केलं

पु्रावे नष्ट करण्यासाठी वाझे यानं मोबाईल फोन सीम कार्ड नष्ट केल्याचं तपासातून पुढे आलं आहे अशी माहिती एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली या प्रकरणी आरोपी विनायक शिंदे नरेश गोरे यांची चौकशी सुरू असून आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले आहेत तसंच या प्रकरणाशी संबंधित अनेक वाहनं ताब्यात घेण्यात आल्याचं एटीएसनं सांगितलं

बांबू उद्योगाशी संबंधित तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा यावरच्या ऑनलाइन प्रदर्शनात ते आज बोलत होते बाबू उत्पादनाला चालना देण्यासाठी आपलं मंत्रालय सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली मध्य प्रदेश अपघात मध्य प्रदेशात ग्वाल्हेरमध्ये एक रिक्षा आणि बस यांच्या धडकेत तेरा जणांचा मृत्यू झाला रिक्षाच्या चालकासह बारा महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे ग्वाल्हेरच्या पुरानी भवानी भागात हा अपघात झाला आठ महिला आणि चालकांचा जागेवरच मृत्यू झाला तर इतर जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाला

राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे

भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन याचं शतक केवळ दोन धावांपासून दूर राहिलं

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा स्रक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार